आजपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे

सातारा लोकसभा मतदार संघात आज राष्ट्रवादीचे उमेदवार उद्यनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला शेतक यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प आणण्याचं आश्वासन काँप्रेस पक्षानं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं आज नवी दिल्ली कें जाहीरनामा प्रसिद्ध केला यावेळी मंचावर काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासह यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते

कर्ज फेड्र न शकणा या शेतक यांवर फौजदारी कारवाई होणार नाही असं आश्वासनही जाहीर नाम्यात काँप्रेसनं दिलं आहे जम्मू कश्मीरमधे वजीरे आजम आणि सदर ए रियासत या पदांचं पुनरुज्जीवन करावं या कथित वक्तव्याबद्दल नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांच्यावर ज्येष्ठ भाजपा नेते आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार टीका केली आहे केवळ फुटीरवादी मानसिकता निर्माण करणं हाच या वक्तव्याचा उद्देश आहे असं जेटली यांनी म्हटलंय त्यांनी फेसबुकवर एक देश मे दो विधान दो प्रधान अशी पोस्ट लिहिली

बीड लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपासंदर्भात आम्हीच निवडणूक आयोगाकडे सखोल चौकशीची मागणी करत आहोत असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं त्या बीड िंग वार्ताहर परिषदेत बोलत होत्या ज्यांनी ही माहिती आणली त्यांचीच सर्वप्रथम चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली जाणीवपूर्वक हे नाव कूणीतरी नोंदवलं असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला यावेळी प्रीतम मुंडे म्हणाल्या की निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यावर वारंवार आरोप केले जात असून यावर वेळोवेळी आपण उत्तरदेखील दिलं आहे

प्रत्येक केंद्रावर मतदान कर्मचारी पोलिस कर्मचारी अशी कामं महिला कर्मचारीच पार पाडणार आहेत निवडणुकीत प्रथमच दिव्यांगांसाठीही मतदान केंद्र सुरू करण्यात येणार असून ते एकात्मिक बालविकास सेवा योजना जुनी जिल्हा परिषद श्रारत उस्मानाबाद श्रा स्थापन करण्यात आलं आहे या केंद्रावर दिव्यांग कर्मचारीच निवडणूक कामकाजही पाहणार आहेत

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक खर्च संनियंत्रण समितीनं राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या खर्चाबाबत बारकाईनं लक्ष ठेवावं असे निर्देश खर्च सनियंत्रण विभागाच्या निवडणूक निरीक्षकांनी दिले आहेत उमेदवाराच्या निवडणूक खर्च नियंत्रण कक्षाचं कामकाज सुरळीत आणि मुदतीत पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून संबंधित अधिकारी आणि कर्मचा यांची खर्च नियंत्रण आणि देखरेख कार्यप्रणालीबाबत आढावा बेेेक्के जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते अहमदनगर जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अहमदनगर जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य शिवाजीराजे गाडे यांचं आज पहाटे तीन वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं

ते काल दिवसभर काँप्रेस आघाडी उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होते मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेचं अध्यक्ष राहूरी कारखान्याचे उपाध्यक्ष राहूरी पंचायत समितीचे सभापती आदी पदं त्यांनी भूषवली होती